यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे

नड्डा यांनी मार्गदर्शन केले गेल्या शंभर दिवसात शिक्षण आरोग्य अर्थ आणि विकासात मोदी सरकारनं अनेक लोकहिताचे निर्णय घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम काम केले असून महाराष्ट्राची प्रतिमा स्वच्छ ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं महापौर मुक्ता टिळक खासदार गिरीश बापट शहराध्यक्ष माध्री मिसाळ आमदार योगेश मुळीक मेधा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते आमदार दिलीप कांबळे यांच्या डिजिटल कार्य अहवालाचे प्रकाशन नड्डा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले

त्यामुळे ही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची शक्यता मावळली आहे जागा वाटपासंदर्भात एमआयएमबरोबर मात्र अजूनही बोलणी सुरू असल्याचं आंबेडकर म्हणाले दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जनहित लोकशाही या पक्षाकडून तृतीयपंथी नताशा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नताशा लोखंडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत याशिवाय मावळ विधानसभेतून संतोष चौधरी भोसरीमधून विश्वास गजमल आणि पिंपरीमध्रन अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ विनोदराव मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

सीमावर्ती भागात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे असं आज प्रशासनाकडून सांगण्यात आलं

एल्गार परिषदेतील सहभागी असलेले अरूण परेरा यांचा कोरेगाव भिमा दंगलीत कोणताही सहभाग नव्हता असा दावा त्यांच्या वकीलांनी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात केला परेरा यांनी सरकारविरोधात कोणतेही कृत्य केल्याचे पुरावे नाहीत पुणे पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणतंही आरोपपत्र लावलेलं नाही त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी वकिलांनी केली ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करत असताना सगळ्या समाजघटकांनी एकत्र येऊन कार्य केलं तर खऱ्या अर्थानं देशाचा विकास होतो असं प्रतिपादन जेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केले बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा काल सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सन्मानार्थींमध्ये आहार तज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे अण्णासाहेब जाधव विश्वास जोगदंड बंडू धोतरे वैष्णवी मांडेकर डॉक्टर अभिजित सोनवणे आदींचा समावेश आहे प्ण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित चित्रपट रसास्वाद शिविराचा समारोप उद्या ख्यातनाम चित्रपट अभिनेत्री तन्जा यांच्या उपस्थितीत होणार आहे

आज तनुजा यांचा वाढदिवस असल्यानं या शिबिरात तनुजा आणि सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पितृऋण या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता उद्या समारोपाच्यावेळी तन्जा आपल्या व्यक्तीगत संग्रहातील काही जुनी छायाचित्र जतन करण्यासाठी संग्रहालयाच्या सुपूर्द करणार आहेत

अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे भारतीय क्रीकेट संघातील माजी सलामीवीर माधव आपटे यांचं आज सकाळी मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं

पुणे आणि परिसरात उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत